एम आर एस

संसदे या उभय सभागृहां या संयु त बैठक ला ते आज संबो धत करत होते

रा पर्ती या अ भभाषणानंतर उभय सभागृहांच कामकाज आज दवसभरासाठ तहकूब कर यात आल

नागपूर इथं गेल चार वष कायरत असले या व छ असोसीएशन तफ कचरा वेचणे आ ण याचे वग करण कर याचे काम कर यात येते

एम

मन संतु लत होते

एस

वा यांकरता थानकावर असले या व वध सोयी स् वधांचा आढावा घे यात आला

एस

एम

एस

पवळी मारबत ते पाचपावल चौक डी पी

इथं केवळ पाच दवस प्रेल एवढाच पाणीसाठा तूतास श लक आहे

पाणी टंचाई आ ण वाढ या तापमानाचा जबर फटका या समृ ध भूभागाला बसला आहे

नागपुरात आज जोरदार पावसानं हजेर लावल तर अमरावती इथं पावसा या तुरळक सर आ या उव रत वदभ आ ण मराठवा यात मा अ याप पावसाला सु वात झालेल नाह वा शम जि यात अजूनह पावसानं हजेर लावल नस याचं आकाशवाणी या वाताहरांनी कळवलं आहे सातारा जि यातील कोयना नगर इथं आज सकाळी भुकंमाचे दोन सौ य ध के जानवले